आणि स राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम नद्या दथडी भरुन वाहत आहेत तर अनेक धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

कृषी सुधारणा विधेयकानंतरही किमान हमीभाव कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी तोमर यांनी केला मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला

राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं होतं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 दरम्यान या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी काल संसद भवन परिसरात निदर्शनं केली निलंबित खासदार रात्रभर या आंदोलन स्थळी बसून होते दरम्यान विरोधी पक्षांनी राज्यसभा उपसभापतिंविरूद्ध दिलेला अविश्वास प्रस्ताव सभापती व्यकय्या नायड्र यानी फेटाळून लावला आहे

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

स्वामिनाथन आयोगानं अशाच प्रकारच्या शिफारसी केलेल्या असून हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं फडणवीस म्हणाले औरंगाबादमध्ये आमदार हरीभाऊ बागडे यांनीही वार्ताहरांशी बोलतांना ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं सांगितलं

आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया असून यावर पुढे सुनावणी होईल आपण एक टप्पा पुढे गेलो आहोत दोन दिवसांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली म्ख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला यासंदर्भात आता पंतप्रधानांनीच मार्गदर्शन करावं अस त्या म्हणाल्या

नांदेड जिल्ह्यात आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला पुणे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्येही काल आंदोलन करण्यात आलं

मराठा समाज आरक्षणाची प्नवैचार याचिका सवोंच्व न्यायालयात त्वरित दाखल करावी यासह आरक्षणासंबंधीच्या इतर मागण्यांचं निवेदन सेनगावच्या तहसीलदारांना देण्यात आल

ते काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते येत्या दोन दिवसांत या आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातील यूवक आणि ज्येष्ठ मंडळी तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं

माजी आमदार रामराव वड्कुते ज्येष्ठ नेते अॅड हरिभाऊ शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी सादर केलेल्या या निवेदनात धनगर आणि धनगड हे एकच आहेत म्हणून धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी गरज पडल्यास अध्यादेश काढावा आदी मागण्या केल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं मल्हार आर्मीच्या वतीनं तुळजाभवानी देवीच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आरक्षणाची ज्योत पेटवण्यात आली ही ज्योत संबंध महाराष्ट्रभर फिरवण्यात येणार असून आरक्षणाचा वनवा महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचं मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे यांनी सांगितलं

जिल्हाधिकाऱ्यांनी काल सर्व नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची द्रदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना बरोबर घेऊन जनता संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा असंही दिवेगावकर म्हणाले

बहुतांशी नद्या द्रथडी भरुन वाहत आहेत तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे औरंगाबाद शहरात काल दपारनंतर जोरदार पाऊस झाला बुलडाणा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन ज्वारी मका तीळ या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कोकण तसंच सांगली आणि वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्याच्या काही भागात दपारी जोरदार पाऊस झाला शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून गोदावरी नदीचे पाणी वाढले आहे दरम्यान राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

गेल्या आठवड्यात कारसा पोहरेगाव तसंच खरोळा बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी जाऊन खरीप पिकांचं नुकसान झालं हे दरवाजे उघडण्यास लागलेल्या विलंबाची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत

या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं

सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या तालुकास्तरिय कार्यकारीणीनं तहसीलदार डॉक्टर आशिषक्रमार बिरादार यांच्याकडे केली आहे

लहान मुलांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना नागलीची खीर देता येईल या नागलीच्या खीरची पाककृती सांगत आहेत आहारतज्ञ जाई संत प्रथम नागली भाजून घ्यावी ती दळून वस्त्रगाळ करावी पातेल्यात अर्धा चमचा तूप घेऊन त्यात दोन चमचे नागलीचे पीठ भाजून घ्यावे नंतर त्यात आवश्यक त्या प्रमाणात दुध घालावे व चवीपुरती साखर घालावी

या खिरीतून मुलांना आयर्न कॅल्शियम मिळते खीर पातळ असल्यामुळे मुलांना चावायलाही काही प्रॉब्लेम होत नाही

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच रुग्णालयातल्या जखमींची भेट घेतली या द्र्घटनेची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

विद्यत ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी स्थलांतरासह नव्या विद्युत मीटर संबंधीची फाईल मंजूर करण्यासाठी नांद्रे यानं लाचेची मागणी केली होती या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात ग्न्हा नोंदवण्यात आला